त्यामुळे या विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे

मात्र ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा दावा विविध शेतकरी संघटनांनी केला आहे त्यामुळे या संघटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु आहेत

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते

संकटाच्या काळात सुद्धा देशाच्या कृषी क्षेत्रानं पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली असल्याचं ते म्हणाले कृषी क्षेत्र शेतकरी आपली गावं ही आत्मनिर्भर भारताचा आधार असून ही मजबूत असली तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं पंतप्रधान म्हणाले तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाज्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आलं या बदलामुळे महाराष्ट्रातल्या फळं आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला याचं श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्य्सर कंपनी लिमिटेड हे चांगलं उदाहरण असल्याचं ते म्हणाले पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात या बाजारांमध्ये सुमारे सत्तर गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते हा दाखला त्यांनी यावेळी दिला देशातल्या गोष्ट सांगण्याच्या समृद्ध परंपरेवर पंतप्रधानांनी यावेळी प्रकाश टाकला या परंपरेतून होणाऱ्या संस्कारांचं महत्त्व कोरोना विषाणू संसर्गाच्या या परिस्थितीमधे अधोरेखित होत असल्याचं ते म्हणाले

लष्कराचे माजी अधिकारी राहिलेल्या जसवंत सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधे संरक्षण अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांचा कार्यभार पाहिला होता गेल्या जून महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या पार्थीव देहावर राजस्थानमधल्या जोधपूर इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले

फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात परवा मुंबईत भेट झाली त्या पाश्वभूमीवर फडणवीस बोलत होते राज्यातलं महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या कृतीनेच कोसळेल हे सरकार कोसळेल तेंव्हा पाहू आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीच घाई नसल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला दरम्यान फडणवीस राऊत भेटीवरून राजकीय वादळ उठलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मात्र ही पूर्वनियोजित भेट होती फडणवीस राऊत भेटीशी याचा काही संबंध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

हिंगोली इथं काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातली पाऊस पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे जलदगतीने पंचनामे करावे यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या सर्वाँच्या मदतीने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत असे आदेश भूसे यांनी दिले हिंगोली जिल्ह्यात हळदीचं शास्त्रीय पध्दतीनं संशोधन करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचं भूसे यांनी सांगितल दरम्यान औढा तालुक्यातल्या हिवरा काठोडा या गावातल्या नुकसानग्रस्त पिकांची काल भूसे यांनी पाहणी केली क्रषीमंत्र्यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या कासारखेडा या गावातल्या शिवारांचीही पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचं त्यांनी सांगितलं

नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घेण्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं जळकोट तालुक्यात वांजरवाडा इथं प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची त्यांनी पाहणी केली

साखर कारखान्यांना तोटा टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होईल असं ते म्हणाले

म्हणून गांधीजींनी एके ठिकाणी असं लिहिलयं माझ्या स्वतःच्या द्रष्टीनं स्वराज्य आणि रामराज्य दोन्ही एकच आहेत

मला असं वाटतं गांधीजींनी हा जो विचार मांडलाय या विचारांच्या पाठीमागे रामराज्याबद्दलची एक पूर्वपिठीका एक मोठा व्यापक असा विचार त्यांच्या मनामधे क्ठेतरी रेंगाळत असावा आणि त्यामुळेच रामराज्याचा विचार ते नेहमीच करत होते आपल्या अनेक प्रार्थना सभेमधे गांधीजींनी रामाचं नाव घेऊन राम भजनांना राम धुनींना प्राधान्य दिलं होतं आणि याच भूमिकेतनं मुळे याच भावनेतून त्यांनी रामराज्याचा विचार अनेक प्रार्थनेच्या प्रवचनांमधे मांडलेला आपल्याला आढळतो

पैठण तालुक्यातील धनगावचे रहिवाशी असलेल्या या रग्णाचं नाव काकासाहेब कणसे असे आहे राष्टवादी काँग्रेस पक्षाचा तो कार्यकर्ता आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर भांगे यांनी ही कविता उमेद अंतर्गत बचतगटाचं काम करणाऱ्या राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचून मासिक पाळीदरम्यान ध्यावयाची काळजी आरोग्याची काळजी राखावयाची स्वच्छता याविषयी जनजागृती केली आहे यामुळे महिलांना पोषणाचं महत्व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ याचं महत्व या कवितेद्वार राज्यातील महिला बचत गटांच्या महिलांपर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे केंद्र सरकारच्या निती आयोगानं उस्मानाबादसारख्या मागास म्हणजे आकांक्षित जिल्ह्यात महिला आणि किशोरवयीन म्लींमधलं रक्तक्षयाचं प्रमाण कमी होण्यासाठी या कवितेचा उपयोग होताना दिसून येत आहे

जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेच्या वतीनं आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते जोपर्यंत ऊसतोड मजुरांच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राज्यात कुणीही या हंगामातल्या ऊसतोडीसाठी जाऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

रामेश्वर आखरे असं या शेतकऱ्याचं नाव असून काल सकाळी गावात परत येताना मध्मती नदी ओलांडताना अचानक आलेल्या प्रात ते वाहून गेले पोलिस आणि महसूल प्रशासन त्यांचा शोध घेत आहे

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषणयुक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना पोळीचा पिझ्झा देता येईल याची कृती सांगत आहेत आहार तज्ज्ञ रसिका देशमुख आपल्याला तर पोळी खाऊ घालायची असते आणि मूलं तर पोळी वरण असं नको म्हणतात खायला मग काय करता येईल सगळ्या भाज्या नीट किसून ध्यायच्या गाजर पत्ताकोबी थोडीशी सिमला मिरची असं रंगीत दिसणाऱ्या सगळ्या भाज्या आणि त्याच्याबरोबर चीज आणि बटर

आणि त्या पोळीवर थोडासा चाट मसाला घालून या भाज्यांचा एक थर द्यायचा वरती चीज घालायचं म्हणजे हा पोळीचा पिझ्झा नक्कीच त्यांना आवडेल अधूनमधून कॅल्शियम लोह जीवनसत्व अ जीवनसत्व क आणि भरपूर अँटीऑक्सिडंटस् मिळतात त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सगळी पोषणद्रव्य त्यातून मिळू शकतात

ही सर्व कामं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना नागरी दलितेत्तर योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत

रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली

चावरे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ मागासवर्गीय महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते होते